हस्ते आज झालं प्रकाशन जनतेशी संवाद साधण्यासाठी रेडियो हे प्रभावी साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ओळखल्याचं जे िमी यांचं मत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाल्यानंतर उद्यापासून समझौता एक्सप्रेस धावणार

रालोआ सरकारच्या काळात घरांचा दर्जा सुधारला आहे आणि घरांच्या आकारमानात वाढ झाली आहे असं ते म्हणाले या घरांमध्ये पाणी वीज उज्ज्वला गप्तीजोडण्या आणि इतर सुविधा पुरवण्याची सरकार काळजी घेत आहे असं त्यांनी सांगितलं

बांधकाम क्षेत्रातल्या जीएस ींचा दर कमी केला असून परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी जीएसा ींचा दर आठ केक्यांवरून एक केके केला असल्याचं त्यांनी सांगितलं

या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी खाजगी क्षेत्रानं सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं तंत्रज्ञान पुरवठादार संशोधक स्वा अप्स विकासक सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था तसंच इतर क्षेत्रातले तज्ञ या दोन दिवसीय परिषदेत सहभागी झाले आहेत या परिषदेत ज्या तंत्रज्ञनाला पसंती मिळेल त्याचा वापर करुन गुजरात झारखंड मध्यप्रदेश तमिळनाडू त्रिपुरा आणि उत्तरप्रदेश या प्रत्येक राज्यात एक हजार घरं बांधली जाणार आहेत

सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी रेडियो हे अतिशय प्रभावी साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ओळखलं असं जे जी यांनी सांगितलं मन की बात या कार्यक्रमामुळे आकाशवाणी हे लोकप्रिय माध्यम बनल्याचं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी मत व्यक्त केलं मन की बात कार्यक्रम सामाजिक सुधारणा करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सुर्यप्रकाश यांनी यावेळी सांगितलं भारतीय हवाई सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या असीम धैर्याबद्दल देशाला अभिमान आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मायदेशी परतलेल्या अभिनंदन यांचं स्वागत केलं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही अभिनंदन यांचं कौतुक करुन आज संपूर्ण जग भारताकडे एक सुपर पावर म्हणून बघत आहे अशी प्रतिक्रिया दिली अनेक नेत्यांनीही अभिनंदन यांचा करारी बाणा आणि धैर्य याबद्दल प्रशंसा केली भाजपा अध्यक्ष अमित शाह काँग्रेस अध्यक्ष राहुल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे

संपूर्ण देशाला तुमच्या शौर्याचा अभिमान वाज्ञो असं सीतारामन यावेळी म्हणाल्या अभिनंदन यांची आज नवी दिल्लीतील रुग्णालयात वैद्यकीय चाचणी होत आहे जम्मू कश्मीरमधे पाकिस्तानी सैन्यानं युद्धबंदीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेजवळच्या राजौरी जिल्ह्यात गोळीबार केला आहे भारतीय सैन्यही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे आज दुपारी साडेबारा वाजता नौशेरा भागातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं हल्ला केला होता आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर आज मुंबईत सक्तवसुली संचालनालकांसमोर हजर झाले मनी लाँडरिंग कायद्यानुसार कोचर पती पत्नीची जबानी नोंदवून घेण्यात आली आहे व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत आणि चंदा कोचर यांच्या सर्व ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं काल छापे घालून झडती घेतली होती धूत यांना बँकेकडून सुमारे एक हजार आठशे पंचाहत्तर कोशी रुपये कर्ज देताना झालेली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तपासासाठी ही चौकशी केली जात आहे या दोघांची मुंबई आणि इतरत्र असलेली पाच निवासस्थानं आणि कार्यालयांमध्ये एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली होती जैंतिया पर्वतीय जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी नश्रमल पीपल्स पार्पी आणि युनाय क्र डेमोक्रीक्रि पार्शिन सर्वात जास्त जागांवर विजय मिळवला आहे तर तीन अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत खासी पर्वतीय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाल्यानंतर समझौता एक्सप्रेस उद्या दिल्लीहून पाकिस्तानकडे रवाना होणार आहे पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुक्रिा केल्यानंतर ही घोषणा होत आहे

ही रेल्वे गाडी उद्या दिल्लीहून रवाना होणार असून सोमवारी लाहोरहून तिचा परतीचा प्रवास सुरु होईल असं अधिकृत सूत्रांनी म्हानिं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या उत्तरप्रदेशातील अमेठीला भे देणार आहेत अमेठी इथं इंडो रशिया रायफल प्रायव्हे शिमि डिला ते राष्ट्राला समर्पित करतील ही योजना म्हणजे मेक इन इंडिया उपक्रमाचं उत्तम उदाहरण असून यामुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे अमेठी दौ यात प्रधानमंत्री ऊर्जा शिक्षण आरोग्य तसंच उत्पादन क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांचही उद्घाजे करतील त्यानंतर कौहार इथं प्रधानमंत्री सार्वजनिक सभेला संबोधि करतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून तीन दिवसांच्या तामिळनाडू दौ यावर जात आहेत सोमवारी सकाळी कोविंद यांच्या हस्ते हकीमपेठ इथल्या हवाईदल तळाला आणि सुलूर इथल्या हवाईदल तळाच्या पाच दुरुस्ती डेपोंना सन्मानित करण्यात येईल त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती ईश योगकेंद्रालाही भे दितील

पाकिस्ताननं हे विमान भारतीय लष्कराला लक्ष्य करण्यासाठी वापरलं होतं दहशतवाद विरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेनं हे लढाऊ विमान दिलं असल्याचं पैं

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं हमजा बिन लादेनचा समावेश प्रतिबंधित व्यक्तींच्या यादीत केला आहे

काल हरयाणा सरकारच्या या निर्णयामुळे जंगलाची हानी होणार असल्यामुळे याला परवानगी मिळू शकत नाही असं न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे ही कृती धक्कादायक असल्याचं न्यायालयानं म्हाकें आहे न्यायालयानं हरयाणा सरकारला यापुढे कोणतीही कारवाई करण्यात मनाई केली आहे हरयाणा विधानसभेनं बुधवारी बांधकाम आणि वनक्षेत्राशी संबंधित नसलेल्या क्षेत्रासाठी हजारो एकर जमीन खुली करण्याचा निर्णय घेतला होता

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला भारताच्या शमी बुमराह आणि यादवनं प्रत्येकी दोन बळी घेतले